संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या विधेयकातील दुरुस्तीला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं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

सर्व जाती धर्मातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारनं दिलेलं दहा टक्के आरक्षण फक्त आरक्षण नसून नव भारताचा आत्मविधास वाढेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले आतापर्यंत लागू असलेल्या आरक्षणावर या नव्या आरक्षणाचा कोणताही परिणाम होणार नाही असं ते म्हणाले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

गुरू गोविंद सिंह याती लोककल्याविती आणि सत्य तसंच न्यव्रासिती आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं

जैन परिवहन विभाराचिं प्रधत्रि सचिव आशीषकुमविसिंह पातिक आयुक्त अजोय मेहता व नगरविकसि विभागाचे प्रधनि सचिव मनीष उंहैसकर याती कृती समितीच्या शिष्टमंडळशी चच केली